काही ठळक बातम्या

राज्य विधानसभा निवडण्कीत अनेक मंत्र्यांना जनतेच्या असंतोषाचा फटका

जम्म् काष्मीरमध्ये निवडणूका शांततेत पण पाकिस्तानी लष्कराचा उच्छाद सुरूच

राज्य विधानसभा निवडण्कीत सरकारमधील अनेक मंत्र्यांना जनतेच्या असंतोशाचा फटका बसल्यानं पराभवाची नाम्ष्की सहन करावी लागली आहे तर निवडण्कीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या नेत्यांनाही जनतेनं नाकारलं आहे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय म्ंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे पणन मंत्री राम शिंदे मदत आणि प्नर्वसन राज्यमंत्री बाळा भैगडे पर्यावरण राज्यमंत्री परिणय फ्के या भाजपच्या मंत्र्यांना पराभवास सामोरे जावे लागले तर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे राज्यमंत्री अर्ज्न खोतकर यांना देखील पराभवाचा फटका बसला मतदारांनी केवळ मंत्र्यांनाच नव्हे तर विधानसभेच्या निवडण्कीच्या तोंडावर भाजपा आणि षिवसेनेत पक्षांतर केलेल्या उमेदवारांनादेखील पराभव सहन करावा लागला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले जयदत क्षिरसागर राष्ट्रवादीतूनच सेनेत गेलेले षहापूरचे पांड्रंग बरोरा बार्षीचे दिलीप सोपलए श्रीरामपूरचे काँग्रेसमधून सेनेत गेलेले भाऊसाहेब कांबळे काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले गोंदियाचे गोपालदास अग्रवाल या आमदारांना जनतेनं नाकारलं राष्ट्रवादीच्या करमाळा इथल्या नेत्या रश्मी बागल भाजपमध्ये गेलेले इंदापूरचे हर्षवर्धन पाटीलए अकोल्याचे आमदार वैभव पिचड आणि वंचित बहजन आघाडीतून भाजपात गेलेले गोपीचंद पडळकर या पक्षांतर केलेल्या उमेदवारांना राज्यातील मतदारांनी नाकारलं आहे विदर्भातही मतदारांनी आपला स्पश्ट कौल देत काही उमेदवारांना हादरा दिला विदर्भातील विधानसभा निवडण्कीचं विष्लेशण करित आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सोनोने बाईट राज्य विधानसभा निवडण्कीत काँग्रेस राश्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विदर्भात म्संडी मारत भारतीय जनता पक्षाला हादरा दिला आहे

षिवसेनेनं कायम राखत प्रतिष्ठा राखली आहेएतर काँग्रेस आणि राश्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी पाच जागांची भर विदर्भातून प्राप्त झाली

उमरेड रामटेक नागपूर पश्चिम नागपूर उत्तर आणि काटोल या पाच जागा गमवाव्या लागल्या म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मधून एकतर्फी विजय नोंदवला तर दक्षिण नागपूर आणि कामठी मतदारसंघात अखेरपर्यत काटयाची टक्कर होऊन भाजपानं बाजी मारली यवतमाळ जिल्हयात भाजपनं आपल्या पाचही जागा कायम राखण्यात यष प्राप्त केलं तर एका जागेवर शिवसेना एका जागेवर राश्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं विजय मिळवला मागील विधानसभा निवडण्कीप्रमाणे यवतमाळए राळेगावए वणीए आर्णी आणि उमरखेड या पाचही जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले प्सदमध्ये राश्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला वर्धा जिल्हयातील मतदारसंघात भाजपाला विजय मिळाला आहे तर देवळी मतदारसंघात पाचव्यांदा काँग्रेसचे रणजित कांबळे विजयी झाले आर्वीमधून भाजपाचे दादाराव केचे यांनी काँग्रेसचे अमर काळे यांचा पराभव केला हिंगणघाटमधून भाजपाचे विदयमान आमदार समीर क्णावार यांनी तब्बल पन्नास हजारांहन अधिक मतांनी विजय प्राप्त केला देवळी मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार राजेश बकाने द्सऱ्या क्रमांकावर राहिले तर षिवसेनेचे उमेदवार समीर देशम्ख तिसऱ्या स्थानावर राहिले चंद्रपूर जिल्हयात जनतेनं भाजपासाठी धक्कादायक तर काँग्रेससाठी दिलासादायक निकाल दिला आहे बल्लारपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार सलग सहाव्यांदा विजयी झाले भाजपानं चारपैकी दोन जागांवर विजय मिळवला तर दोन जागा गमावल्या काँग्रेसनं एका जागेवरून थेट तिन जागांची मजल मारली चंद्रप्रमध्ये अपक्ष उमेदवार किषोर जोरगेवार यांनी भाजपाचे नाना षामक्ळे यांचा पराभव केला गोंदिया जिल्हयात चारही विधानसभा मतदारसंघापैकी केवळ एका जागेवर भाजपला विजय प्राप्त करता आला उर्वरित तीन जागेवर काँगेग्रस राष्ट्रवादी काँगेरास आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले गोंदिया इथल्या प्रतिश्ठेच्या लढतीत काँग्रेस सोडून निवडण्कीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेष केलेले गोपालदास अग्रवाल यांचा अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी सुमारे वीस हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला गडचिरोली जिल्हयातील तीनपैकी गडचिरोली आणि आरमोरी या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आमदारांनी आपापली जागा कायम ठेवली तर अहेरी मतदारसंघात राश्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम विजयी झाले प्रतिश्ठेच्या साकोली मतदारसंघात राज्याचे मंत्री परिणय फ्के यांचा काँग्रेसचे नाना पटोले यांनी पराभव केला तुमसर मतदारसंघात राश्ट्रवादीचे राज् कारेमोरे विजयी झाले भाजपाचे प्रदीप पडोळे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर राहिले

दोन जागांवर काँगेराप्तचे उमेदवार विजयी झाले तर ब्लढाणा जिल्हयात चार विद्यमान आमदारांना विजय प्राप्त करता आला नाही

बहजन विकास आघाडीला तीन जागा प्राप्त झाल्या तर भारतीय कम्य्निस्ट पक्ष माक्रसवादी पक्ष जनस्राज्य षक्तीए क्रांतीकारी शेतकरी पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमान पक्ष यांना प्रत्येकी एक जागा प्राप्त झाली

तर बहजन समाज पक्ष आणि वंचित बहजन आघाडीला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही

आपला पराभव झाला असेल पण आपण संपलो नसल्याची प्रतिक्रिया सातारा लोकसभा निवडण्कीत पराभूत झालेले भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी दिली आहे आपला पराभव झाला असला तरी आपण थांबलो नाहीत असं ट्वीट त्यांनी केलं आहे या निवडण्कीत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे विजयी झाले आहेत हरयाणामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार स्थापनेसाठी सकारात्मक असल्याचं राज्याचे म्ख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येश्ठ नेेते मनोहरलाल खट्रर यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत पक्षश्रेश्ठींसोबतच्या बैठकीपूर्वी पत्रकारांषी बोलत होते

मात्र सरकार स्थापनेसाठी त्यांना अद्यापही सहा आमदारांची गरज आहे

दरम्यान आमच्या चंदीगढ प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीन्सार चार स्वतंत्र आमदार आणि हरयाणा लोकहित पार्टीचे गोपाल कांडा यांनी भारतीय जनता पार्टीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे

पी पक्षाचे दुष्यंत चौटाला हे उचाना कलान इथून निवड्ण आले

लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडण्कीत लोकजन शक्ती पार्टीने बिहार मधली समस्तीप्रची जागा जिंकली तर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातल्या साताऱ्याच्या जागेवर विजय प्राप्त केला

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधार सेक्टर इथं पाकिस्तानी लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या हल्ल्यात एक महिलेचा मृत्यू झाला तर सात नागरिक जखमी झाले भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्यूतर दिलं पाकिस्तानी लष्करानं या भागात काल दुपारी भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरी वसाहतीवर गोळीबार केल्याचं स्रक्षा सूत्रांनी सांगितलं आहे दरम्यान जम्म् काश्मीरमधे दहशतवादयांनी केलेल्या हल्ल्यात दोन ट्रक चालकांचा मृत्यू झाला असुन एक जण जखमी झाला शोपियां जिल्ह्यातल्या चित्रगाव कलान गावात काल संध्याकाळी ट्रकमधे सफरचंद भरत असताना दहशतवादयांनी हा हल्ला केला या हल्ल्यात चार माहवाह वाहनं खाक झाली

भगवान बुदध आणि महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या संघर्षमय संकंटांना दुर करण्यास मदत करतात असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

शांतीस्त्पाचे शांती एकता आणि अहिंसा हे विचार भगवान ब्दधांच्या विचारांची आठवण करून देतात असंही राष्ट्रपती म्हणाले दरम्यान विश्वशांतीस्तूप परिसरात आज दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमाचं उदघाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं म्स्लिम महिलांच्या मशीदीत प्रवेश देण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचं मत मागवलं आहे न्यायालयानं केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालय तसंच केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाला नोटीस बजावत या प्रकरणी उत्तर देण्यास सांगितलं आहे

विराट कोहलीच्या अन्पस्थितीत रोहीत शर्मा संघाचं नेतृत्व करेल फिरकीपटू यजुवेन्द्र चहल आणि संजू सॅमसन यांचं या मालिकेसाठी संघात प्नरागमन झालं आहे येत्या तीन नोव्हेंबरपासून मालिकेला सुरूवात होणार आहे

भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी फ्रेंच ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे

पण आता या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान खात्याकडुन वर्तविण्यात आली होते

हवामानातील बदलामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम राहिला आहे दिवसर पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले दीपावलीत फटाके विक्रेते फळविक्रेते रस्त्यावरील कापड विक्रेते यासह हातावरील पोट असणाऱ्या सर्व कष्टकरी वर्गाचे ख्प मोठं नुकसान होत आहे परतीच्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे जिल्ह्यातील शेतीचं न्कसान सुदधा मोठ्या प्रमाणावर झाले खरीप हंगाम पावसाम्ळे वाया तर गेला आहेच त्यापाठोपाठ रब्बी हंगाम स्द्धा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांच्यातूंन व्यक्त होत आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आंध्रप्रदेशाच्या किनारी प्रदेशात पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे शिवाय ओरिसाच्या किनारीही पाऊस कोसळेल कर्नाटक गोवा आणि कोकण किनारीही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे

राज्य विधानसभा निवडण्कीत अनेक मंत्र्यांना जनतेच्या असंतोषाचा फटका

जम्म् काष्मीरमध्ये निवडण्का शांततेत पण पाकिस्तानी लष्कराचा उच्छाद सुरूच